मत पी

उपांत्यफेरीत पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे असलेल्या दहशतवादी गटांना जबर किमत चुकवावी लागेल असा ज्ञारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ते आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हायस्पीड गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं असून या दहशतवादी कृत्यामागच्या शक्तींना निश्वितच शिक्षा मिळेल असं ते म्हणाले जगात पूर्णपणे एकटा पडलेल्या आपल्या शेजाऱ्याला त्याच्या अशा कट कारस्थानांमुळे भारत अस्थिर होईल असं वाटत असेल तर ते मोठी चूक करत आहेत कारण असं कधीही होणार नाही असं ते म्हणाले हा संवेदनशील प्रश्न असल्यानं याबाबतीत राजकीय चिखलफेक करु नये असं आवाहन मोदी यांनी राजकीय पक्षांना केलं अशा प्रसंगी भारत एकजुटीनं लढतो हा संदेश जगात गेला पाहिजे असं ते म्हणाले या हल्ल्याचा तीव्र निषेध करणाऱ्या आणि भारताला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांचे त्यांनी आभार मानले पुलवामात हुतात्मा झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही या घटनेला जबाबदार लोकांना कठोर शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज उत्तरप्रदेशात झांसी कें जाहीर सभेत बोलत होते या घटनेनंतर संपूर्ण देशात दुःखाची आणि संतापाची तीव्र लाट पसरली असून सुरक्षा दलांना बदला घेण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे जवानांच्या हौतात्म्याचा हिशेब चुकता करण्यासाठी वेळ ठिकाण आणि कार्यपद्धती निवडण्याचं स्वातंत्र्या दिल्याचं प्रधानमंत्री म्हणाले भारत आता पहिल्यासारखा राहिलेला नाही याचा शेजारी देशाला विसर पडला आहे असं ते म्हणाले याआधी त्यांनी मेक उत्त डिया अंतर्गत संरक्षण उद्योग कॉरिडॉर आणि पेयजल योजनांच्या कामांचा प्रारंभ केला बुंदेलखंडाच्या विकासाकरता केंद्रसरकार आणि उत्तरप्रदेश सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज कश्मीरच्या बडगाम क्षेत्रातल्या सुरक्षेसंबंधित मुद्यांचा आढावा घेतला एकिकृत मुख्यालयात आयोजित या उच्चस्तरीय बैठकीला राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा राज्यपालांचे सल्लागार के विजय कुमार आणि संरक्षण तसंच गुप्तचर संस्थांचे सर्व प्रमुखही उपस्थित होते गृहमंत्र्यांनी शहिदांच्या पार्थिवावर पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली तसंच श्रीनगर बिल्या सैनिकी रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची विचारपूस केली भारतानं पुलवामा दहशतवादी हल्यासंदर्भात पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला आहे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना आज परराष्ट्र मंत्रालयात बोलावून निषेधपत्र त्यांच्या हाती सोपवलं दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदवर तात्काळ कारवाई करावी असं पाकिस्तानी उच्चायुकांना सांगण्यात आलं शेजारी देशानं भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी कोणत्याही संगठना किंवा व्यक्तीला आपल्या भूमीचा वापर करु द्यायला थांबवायला हवं अशी तंबीही भारतानं दिली पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपले पाकिस्तानातले उच्चायुक्त अजय बिसारिया यांना नवी दिल्ली ॐ बोलावून घेतलं आहे सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बिसारिया यांना बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भारतानं पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा देश हा दर्जा काढून घेतला आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवमा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आवश्यक त्या सर्व राजनैतिक प्रक्रिया सुरू करेल असा निर्णयही या बैठकीत घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुलवमा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली या घटनेचं सखोल विश्लेषणही या बैठकीत झाल्याची माहिती जेटली यांनी दिली या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत पुरवणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा खाारा त्यांनी दिला पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू क्षेत्रात होत असलेल्या तीव्र निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि आसपासच्या परिसरात सावधगिरीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसंच प्रशासनाची मदत करण्याकरता सुरक्षा दलाला या भागात संचलन करायलाही सांगण्यात आलं आहे जम्मू शहरात निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमुळे कायदा सुव्यवस्था ढासळण्याची शक्यता लक्षात घेता ही संचारबंदी लागू केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं म्हटलं आहे

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावर आपला पक्ष सरकार आणि सुरक्षा दलांच्या पाठिशी असल्याचं कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्ली श्वें वार्ताहरांशी बोलत होते

मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेप्रमाणे असावी असं न्यायमूर्ती ए के सिक्री न्यायमूर्ती अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांच्या पीठानं म्हटलं आहे पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणं तसंच आपल्या भूमीचा वापर करु देणं तात्काळ थांबवावं असा सज्जड दम अमेरिकेनं दिला आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानं भारत आणि अमेरिकेदरम्यान दहशतवादाविरोधात सहकार्य तसंच समन्वय अधिक मजबूत करण्याचा संकल्प दृढ झाल्याचं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी म्हटलं आहे याआधी अमेरिकेनं जारी केलेल्या वक्तव्यात दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत सरकार बरोबर मिळून काम करण्यासाठी वचनबद्द असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा पदभार केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज पुन्हा स्वीकारला

त्यावेळी अर्थमंत्रालयाचा तात्पुरता पदभार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना सोपवण्यात आला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार अर्थ आणि कॉपरिट व्यवहार मंत्रालय जेटली यांना सोपवण्याचे निर्देश दिले होते पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जगभरातल्या देशांनी तीव्र निषेध केला आहे दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं अमेरिका रशिया आणि फ्रान्सनं म्हटलं आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी वॉशिंग्टन नवी दिल्लीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं ट्विट अमेरिकेचे सिनेटर जॅक रीड यांनी केलं आहे अमेरिकेचे भारतातले राजदूत केनेथ जस्टर यांनीही अमेरिकेचा भारताला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे निर्णायक आणि सामूहिक प्रतिसादाद्वारे अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांचा बीमोड करण्याची गरज रशियन दूतावासानं व्यक्त केली आहे गुवाहाटी क्विं सुरु असलेल्या वरीष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे नागप्रची वैष्णवी भाले आणि असमची अश्मिता चलैया या दोघींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे